नवे कृषीकायदे देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना विकासाकडे घेऊन जातील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत होते

या चर्चेत एकाही विरोधी सदस्यांन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कारण सांगितलं नाही अशी टीका त्यांनी केली कृषी क्षेत्रात सुधारणा आणण्याच्या गोष्टी प्रत्येक सरकारनं केल्या मात्र आता केवळ राजकीय स्वार्थासाठी कृषीसुधारणांबाबत विरोधीपक्षांची भूमिका पूर्णपणे बदलेली दिसते असं ते म्हणाले माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांनीही अशा प्रकारच्या सुधारणांची भलामण केली होती अनेक राज्यांनी यापूर्वीच अशा प्रकारच्या कृषीसुधारणांची अंमलबजावणी केलेली आहे कोणत्याही क्रांतीकारी सुधारणा होतात तेव्हा त्यावर मतभेद उद्भवणं ही स्वाभाविक गोष्ट आहे हरीतक्रांतीलाही प्रारंभी विरोध झाला होता मात्र हरीतक्रांतीमुळेच देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असं त्यांनी सांगितलं किमान आधारभूत दर कायम राहील आणि नव्या कायद्यांमुळे बाजारसमित्यांचं महत्त्व कमी होणार नाही अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली या कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या हा प्रश्र सोडवण्यासाठी सरकार अजूनही चर्चा करायला तयार आहे असं ते म्हणाले कोरोनाविरुद्ध देशाच्या लढाईत सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रयत्नांची प्रशंसा प्रधानमंत्र्यांनी केली कोरोनाचाप्रादुर्भावअसतानाहीदेशातएकहीमुलशिक्षणापासूनवंचितराहिलंनाहीअसंमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरयांनी लोकसभेतविचारलेल्याप्रश्नालाउत्तरदेतानासांगितलं

दीक्षायाशैक्षणिकप्लॅटफॉर्मवरअनेकव्याख्यानंहीअपलोडकेलीगेलीअसल्याचंत्यांनीसांगितलं

महिला आणि बालविकासाच्या योजनांसाठी राज्य सरकार जिल्हा नियोजनातल्या तीन टक्के निधीची तरतूद करणार आहे

त्यावेळी ते बोलत होते

होल्ड बाईट दशरथ वनवे भारतीय जनता पार्टी समाज माध्यमांतून काँप्रेस पक्षाविषयी गैरसमज पसरवत असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे भाजपाच्या या कृतीला सडेतोड उत्तर द्यायची जबाबदारी काँग्रेस मिडिया सेलच्या कार्यकर्त्यांची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे चव्हाण यांच्या हस्ते काल नांदेड क्वि कॉंग्रेस मेडीया सेलच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचं उद्घाटनं झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी या मिडिया सेलच्या कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केलं गेलं माता रमाई आंबेडकर यांचं मुंबईतल्या वरळी श्वे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल केलं

माता रमाई आंबेडकर यांनी दारिद्व्य दुःख सहन करत प्रचंड त्याग केला आहे त्यांच्या स्मृती या आंबेडकरी चळवळीला सदैव प्रेरणादायी आहे त्यामुळे मुंबईत त्यांचं भव्य स्मारक उभारणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले

त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर उद्या या संदर्भात सुनावणी घेणार आहेत

त्यामाध्यमातून त्यांनी देश विदेशातील कलात्मक चित्रपट नाशिककरांना आस्वादासाठी सादर केले

उद्या या सामन्याचा पाचवा आणि अंतिम दिवस आहे

दरम्यान या बचाव कार्याचा मुख्यमंत्री नियमित आढावा घेत आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमधल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ भूषण उपाध्याय योगाचार्य संध्या दिक्षीत यांना योग प्रचार आणि प्रसारासाठी स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज लोणावळ्यातल्या कैवल्यधाम श्वं प्रदान करण्यात आला यावेळी कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद महासचिव ओमप्रकाश तिवारी संशोधन सहसंचालक रणजीत सिंह त्यावेळी उपस्थित होते

सोलापूर बिल्या गोकुळ साखर कराखान्याचे अध्यक्ष भगवान दत्तात्रय शिंदे यांचा आज सकाळी पुलावरून खाली पडल्यानं मृत्यू झाला त्यांचा मृतदेह छिन्ह विच्छिन्न अवस्थेत मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळला सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीनं त्यांना रेल्वे रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं

उशिरापर्यंत ते घरी परतले नाही त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली

मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसंच लांब पल्याच्या गाड्यांसाठी हे विशेष अभियान चालवलं होतं

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असूनधुळे शहरात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे आज सकाळी किमान तापमान साडेपाच अंश सेल्सिअस मोजलं गेलं जिल्ह्यात तीन दिवसांपासून गार वारे वाहत असल्यानं तापमानात घसरण झाली आहे